राज्यातील पावसाचा फेरा संपलाउद्यापासून पून्हा चटके प्रचार संपला लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार काल संपला

मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे प्रचार दरम्यान काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांचा जाहीर सभा झाल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामुळे विदर्भातील सिंचन प्रकल्प रखडल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल अकोला जिल्ह्यातील प्रचारसभेत केला ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्यांना तो मिळेलच आणि अखेरच्या शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळाल्याशिवाय कर्जमाफी योजना बंद करणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर इथल्या प्रचारसभेत केली काँग्रेस नेत्यांच्या घोषणा आणि भाषणं म्हणजे जनतेचं मनोरंजन आहेत अशी टीका त्यांनी या सभेत केली काँप्रेस आणि राष्ट्रवादीकडे नेतृत्व आणि मार्गदर्शक दोन्हींचा अभाव असल्याचं सांगत त्यांना उमेदवार मिळणंही मुश्कील झालं होतं अशी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली राज्यात यूती सर्व जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ते काल अमरावती इथं बोलत होते भाजपा सेना सरकारच्या काळात राज्याची अर्थव्यवस्था दुबळी झाल्याचा आरोप राष्ट्रवादीघे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथल्या जाहीर सभेत केला उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात प्रचार सांगते विषयीचा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांची काल कळंब इथं जाहीर सभा झाली तुळजापूरला माजी खासदार पद्यसिंह पाटील यांनी पदयात्रा काढून मतदारांना आवाहन केलं तसंच राणाजगजितसिंह पाटील यांनी तेर इथं जाहीर सभा घेऊन मतदारांसमोर आपली भूमिका मांडली महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उमरगा तालुक्यात अनेक गावात जाहीर सभा बैठका तर महायुतीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी उमरगा शहरात महिलांच्या गाठीभेटी घेतल्या भाजपा नेते रोहन देशमुख यांनी महायुतीच्या उमेदवारासाठी तुळजापूर तालुक्यातील अनेक गावात मोटारसायकलवरून मतदारांशी संपर्क साधून जाहीर प्रचाराची सांगता केली

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल भूसावळ इथं महायूतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबई वायव्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ गोरेगाव इथ जाहीर सभेत जनतेला मार्गदर्शन केलं लोकसभा निवडणका लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यासाठीची अधिसूचना काल जारी करण्यात आली

दुसऱ्या दिवशी अर्जांची छाननी होईल

मावळ लोकसभा मतदारसंघ हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे मतदारसंघात तीन तालुके पुणे जिल्ह्यात तर तीन तालुके रायगड जिल्ह्यात आहेत अर्धा शहरी तर अर्धा ग्रामीण भाग यामतदारसंघात आहे

रायगडमधील कर्जत उरण पनवेल तर पुणे जिल्ह्यातील मावळ पिंपरी चिंचवड असे तीन विधानसभा मतदारसंघ मिळून मावळ लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला मावळ मतदारसंघाची पहिली निवडणूक आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आझम पानसरे आणि युतीतील शिवसेनेचे गजानन बाबर यांच्यामध्ये झाली त्यात बाबर यांनी बाजी मारली

मात्र यदा अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे त्यामुळे पवार आणि बारणे यांच्यामधील लढत रंगतदार होईल हे नक्की आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरु पुणे

गन्हा नोंद यवतमाळ यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातही निवडणूक खर्च तसंच अनुषंगिक बाबींमधील अनियमिततेबाबत शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी यांच्यासह अन्य काही जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे निवडणूक खर्च निरीक्षक विक्रम पगारीया यांनी काल ही माहिती दिली

यात स्थावर मालमत्तेद्वारे मिळणारी रक्कम अन्य ठिकाणी काम केल्याचा मिळणारा मोबदला विविध करबचत योजनांमधून होणारी वजावट करबचत योजनांमधील गुंतवणूक विविध भत्यांची मिळणारी रक्कम आणि इतर स्त्रोतांद्वारे होणारी अर्थप्राप्ती याबातच्या तपशीलांचा समावेश करण्यात आला आहे

सर्वोच्च न्यायालय नमाज मुस्लीम महिलांना नमाज पठणासाठी मशिदींमध्ये प्रवेश देण्याची अनुमती देण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे पुण्याच्या एका दाम्पत्यानं दाखल केलेल्या या याचिकेवर न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं केंद्र सरकारला नोटीस बजावून केरळच्या शबरीमला मंदिराच्या संदर्भातला आपला निर्णय लक्षात घेऊन न्यायालय या प्रकरणी विचार करायला तयार असल्याचं म्हंटल आहे महावीर जयंती आज साजऱ्या होत असलेल्या महावीर जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी जनतेला शूभेच्छा दिल्या आहेत भगवान महावीरांचा शांतता आणि अहिंसेचा संदेश आपला सांस्कृतिक वारसा असून जनतेनं या मार्गाचं अनुसरण करून देशात सलोखा राखण्यासाठी झटलं पाहिजे असं उभय नेत्यांनी म्हंटल आहे राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत कावड यात्रा सातारा महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रध्दास्थान असणाऱ्या शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेवाची कावड यात्रा काल पार पडली सासवड येथून आलेल्या मानाघ्या तेल्या भूत्याची कावड अवघड मृंगी घाट चढून आल्यानंतर जमलेल्या भाविकांनी शंकराचा जयजयकार करत गुलालाची उधळण केली यानंतर त्या कावंडीतील पाण्याने शंकराला अभिषेक करण्यात आला मृंगी घाटातील कावडीची चढण पाहण्यासाठी लाखो भक्तांची गर्दी झाली होती मोर्चा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यात दारुबंदी करावी या मागणीसाठी काल महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला गूजरात राज्यामध्ये ज्याप्रमाणे संपूर्ण दारूबंदी आहे तशीच दारूबंदी महाराष्ट्रात व्हावी अशी मागणी आंदोलक महिलांनी केली आहे

ही गावं महापालिकेतून वगळण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलनं केली होती तसंच प्रदीर्घ न्यायालयीन लढा उभारला होता

गो मा पवार यांच्या पार्थिव देहावर काल सोलापूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले काल पहाटे त्यांचं अल्पश्या आजारानं निधन झालं मराठी समीक्षेमध्ये विनोदाची सैद्धांतिक मीमांसा करणारे डॉ पवार हे पहिले आणि एकमेव समीक्षक होतं

पाऊस राज्याच्या अनेक भागात काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला बूलडाणा जिल्ह्यात वीज कोसळून चार जण ठार झाले तर नांदेड जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला नांदेड जिल्ह्यातील केळी हळद मोसंबी लिंब आणि आंबा या पिकांचं मोठं नुकसान झालं हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव इथला धोकादायक बनलेला बिएसएनएलचा मनोरा काल वादळी वाऱ्यामुळे कोसळला मनोऱ्याखाली चार घरं दबून एकजण गंभीर जखमी झाला आहे नांदेड अमरावती आणि वाशिम जिल्ह्यातही काल रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर आणि पातूर इथं गारपीट झाली पातूर तालुक्यातील पळसखेड गावात अंगावर वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला

आज विदर्भात तुरळक ठिकाणी अपेक्षित असलेल्या सरी वगळता आता आठवडाभर हवामान कोरडंच राहील तापमापकातला पारा पुन्हा चढेल